उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार हे सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव गृहविलगीकरणात असले तरी देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरू आहे अशी माहिती आज उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिली सध्याच्या कोरोना प्रार्द्भावाच्या काळात अत्यावश्यक नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती सुरू असून त्याची सुरुवात पुणेकरांपासूनच झाली आहे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर वारंवार हात स्वच्छ धूणे आणि योग्य शारीरिक अंतर पाळणे हे नियम आवश्यक आहेत त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासन सध्या विविध स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या गोष्टींचं महत्त्व पटवून देण्याचं काम करत आहे शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ही जनजागृती सुरू आहे

कोरोनाच्या टाळेबंदीम्ळं उपासमारीची वेळ आलेल्या तमाशा फड आणि अन्य लोककलावंतांनी राज्य शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे थेट मदत शक्य नसल्यास अल्प व्याज दरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचीही या कलावंतांची मागणी आहे

या कलावंत गटांना प्रत्येकी किमान दोन ते अडीच लाख रुपये कर्जरूपाने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य तमाशा कलावंत फड मालक विकास महामंडळानं राज्य सरकारकडे केली आहे आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आज प्रथमच प्ण्याच्या फुलबाजारात उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं

उस्मानाबाद बीड कराड आणि सोलाप्रमधून ही फुलं आली आहेत पुण्यातल्या फुलांना आंध्र प्रदेश आणि गोव्यातून चांगली मागणी असते मात्र जिल्ह्यातच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने फुलांची स्थानिक बाजारातच विक्री करण्यात आली अशी माहिती फुलांचे घाऊक व्यापारी अरुण वीर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली प्रतवारी चांगली असल्याने झेंडूच्या फुलांच्या किरकोळ बाजारात प्रतिकीलो शंभर ते दीडशे रुपये तर शेवंतीलाही चांगला भाव मिळाला असून प्रतीकिलो बाजार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत वधारले आहेत उद्या आणि परवा पावसानं उसंत दिली तर हे बाजारभाव टिकून राहतील असंही वीर यांनी सांगितलं

या जागेवरून वाद निर्माण झाला होता ही जागा सरकारी असून त्यावर काही व्यक्तींनी हक्क सांगितला होता त्यामुळे शिवाजीनगर ते रामवाडी या मार्गावरील काम येरवड्याजवळ थांबलं होतं ही जागा तातडीने मेट्रोला मिळावी अशी मागणी करणारी याचिका महामेट्रोनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती

हवामान पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतात आजही संध्याकाळनंतर वातावरण ढगाळ झालं असून ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस सुरू झाला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत